मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि कल पाहता पश्चिम बंगालमधे तुणमूल काँप्रेस तामिळनाडूत द्रमुक केरळमधे डावी लोकशाही आघाडी पुदुच्चेरीमधे राष्ट्रीय लोकशाही आघाडी तर आसाममधे भाजपानं बाजी मारली आहे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 तर तामीळनाडू आणि पुदुच्चेरीमधे सत्ता परिवर्तन होत आहे

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाल्याची प्रतिक्रीया बंगाल भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी दिली आहे

विरोधकांप्रमाणे भाजपा लैक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना कधीही दोष देत नाही असं ते म्हणाले पश्चिम बंगालमधली विधानसभेची निवडणूक निर्णायक स्वरुपाची असून राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची ठरेल अशी प्रतिक्रीया तृणमूल काँप्रेसच्या खासदार शताब्दी रॉय यांनी व्यक्त केली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला आहे

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ही माहिती दिली

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भव लक्षात घेऊन गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे त्यांनी आज राज्यभरातल्या प्रमुख पक्ष कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधत कोरोना प्रादूर्भावाचा आढावा घेतला

रिपाई कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून गरीब गरजूंना मदत मिळवून द्यावी खाजगी रुग्णालयात दाखल रुग्णांना विविध योजनेद्वारे तसेच विविध ट्रस्ट संस्थांना संपर्क साधून आर्थीक वस्क्रीय मदत मिळवून द्यावी रेशन अन्नधान्याचं किट मिळवून द्यावं तसंच आपल्या जिल्ह्यातल्या आंबेडकरी गायक कलावंत भारुड आणि तमाशा कलावंत आदींना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशा सूचना आठवले यांनी कार्यकर्त्याना केल्या आहेत

लवकरच तमाशा कलावंतांना रिपाईतर्फे मदत दिली जाईल असं आठवले यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत मृत्युदर वाढल्याने तो कमी करण्यासाठी काय करता येईल यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहरातल्या डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला ठाणे शहरातील अनेक नामवंत डॉक्टरांनी या चर्चेत सहभागी होऊन अनेक सूचना दिल्या ऑक्सिजनचा आणि रेमडीसिवीर जिक्शनचा प्रवठा सुरळीत झाल्यास अनेक जीव वाचू शकतील त्यासोबतच रुग्णांच मनोबल वाढवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज असल्याची सूचना मांडण्यात आली खाजगी रुग्णालयात ही सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यावर विचार करण्याची सूचना शिंदे यांनी ठाणे पालिका आयुक्तांना केली उपचारपद्धतीसोबतच राज्याची मार्गदर्शक तत्वं तयार करुन लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी मंत्रिमंडळ बळ्कीत मांडण्याचं आश्वासन नगरविकास मंत्र्यांनी दिलं

ऑक्सीजनची उपलब्धता कोविडवरची औषधं मनुष्यबळ त्यादींबाबतची स्थिती तसंच ही उपलब्धता वाढवण्यासाठीच्या उपायांबाबत त्यांनी चर्चा केली कोविडच्या साथीमुळे उद्भवलेल्या प्रश्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी प्रधानमंत्री दररोज अनेक बरळका घेत आहेत देशात ऑक्सीजनचा पूरवठा आणि उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक आढावा बर्कि घेतली पोलाद तेलशुद्धिकरण वीजनिर्मिती आणि ज्वलनाधारित प्रक्रीया वापरणारे कारखाने अशा अनेक उद्योगांमधे ऑक्सीजन निर्मिती केली जाते त्यातला ऑक्सीजन आवश्यक तेवढ्या शुद्ध स्वरुपात वध्क्रीय उपचारांसाठी मिळवता येऊ शकतो मोठ्या शहरांनजीकच्या परिसरातल्या अशा उद्योगांच्या आस्थापनांजवळच तात्पुरती कोविड केअर सेंटर्स उभारुन तिथं ऑक्सीजनची सोय असलेल्या खाटांची व्यवस्था करण्याचं सरकारचं धोरण आहे त्याकरता केंद्र आणि राज्य सरकारं सार्वजनिक आणि खासगी उद्योगांच्या संपर्कात आहेत

प्रेशर स्विंग एब्सॉर्प्शन पद्धतीनं ऑक्सीजन तयार करण्याची संयंत्र उभारण्याच्या कामाचाही प्रधानमंत्र्यांनी आढावा घेतला आणि ते तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले

जामखेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पुढाकारानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तरूण वर्गानं मोठ्या उत्साहानं या शिविरात सहभाग घेतला

राज्यात आज काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली तर काही ठिकाणी हवामन ढगाळ होतं मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं सकाळी मुंबईच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं हवामानात बदल झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे सातारा शहर आणि तालुक्यासह जिल्ह्यातल्या अनेक भागात आज वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला परभणीतही आज अवकाळी पावसानं हजेरी लावली जिल्ह्यात परभणी शहरासह पालम गंगाखेड सोनपेठ तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला नांदेड शहरात आज दूपारी मुसळधार पाऊस झाला पावसामुळे शहरात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जालना जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि कळमनुरी तालुक्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला वाशीम जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांसह भाजीपाला तसंच आंबा केळी चिकू आणि पपईच्या बागांचं नुकसान झालं आहे उत्तरेकडून वाहणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणारे वारे यामुळे मध्य महाराष्ट्रात गारपीट होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे